शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्यानंतर ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी शिवजयंतीसारखे सगळेच उत्सव मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला असल्याचं उपम्ख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले दरम्यान नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध पक्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उस्मानाबाद इथं शिवजयंतीनिमित्त श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं

ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

या प्रकरणात आतापर्यंत आकस्मित मृत्यूची नोंद होती आठ जानेवारीला ही दुर्घटना घडली होती

मृत पक्ष्यांचे नमुने पुण्याच्या आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे

याप्रकरणी राज्याच्या सहकार विभागानं चौकशी समिती स्थापन केली होती या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं यावेळी टाकसाळे यांनी गावातली शाळा अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला

या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा करडई ज्वारी कापूस टरबूज खरबूज आंब्यासह भाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालं आहे काल किनवट तालूक्यातील सिंदखेडा शिवारात गुराख्याचा वीज पडून मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्यातही आज पहाटेपासून पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे